मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

राज्यात कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे त्यात काही कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज रात्री साडेआठ वाजता मुख्यमंत्री समाजमाध्यमांवरून राज्यातल्या जनतेला संबोधित करणार आहेत पुणे शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध अधिक कठोर करत असल्याचं पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं पुण्यातली कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक झाली या बैठकीनंतर सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून ही माहिती दिली यानुसार पुण्यात पुढचे सात दिवस दिवसभर जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यत संचार बंदी राहणार आहे सर्व बार हॉटेल सात दिवसांकरता बंद राहणार असुन फक्त पार्सलची सुविधा सुरू राहणार आहे मॉल्स धार्मिक स्थळ सार्वजनिक बस वाहतुक सात दिवसांकरता बंद राहणार आहेत आठवडी बाजारही बंद राहणार आहेत महापालिका क्षेत्रात मंडई सुरू राहणार असून नियमांचं काटेकोर पालन करावं लागणार आहे लग्नसमारंभ वगळता सर्व राजकीय खाजगी कार्यक्रम बंद राहतील हे सर्व निर्णय उद्या पासून लागू होणार आहेत

कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत राहिली तर चाचण्यांचं प्रमाण वाढवणं आरोग्य सुविधा बळकट करणं ऑक्सजन बेडस वाढवणं बेड कमी पडले तर वेळप्रसंगी खाजगी आणि आर्मी चे बेड ताब्यात घेतले जातील असं ते म्हणाले मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं निर्बंध आणखी कडक केले जाणार असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे त्या आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या लॉकडाऊन किंवा अंशतः लॉकडाऊन लागू होण्याच्या शक्यतेबद्दल त्यांनी सांगितल की लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले जातील बेजबाबदार नागरिकांमुळे कोरोना वाढत असून त्याचा आरोग्य सेवेवर ताण येत असल्याचंही त्यांनी सांगितलं कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावात प्रत्येकानं स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी त्रूसुत्रीचं पालन करावं असं आवाहन क्रिकेटपटू केदार जाधव यानं केलं आहे

पुरस्कार विजेत्या सर्व पंचायत राज संस्था आणि ग्रामपंचायतींनी केलेल्या उत्तुंग कामगिरी बद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार सातारा जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता या दोन पंचायत समित्यांना जाहीर झाले आहेत

याशिवाय नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार मान्याचीवाडी या ग्रामपंचायतीनं पटकावला आहे ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार लोणी बुद्रुक या ग्रामपंचायतीनं तर बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार सिरेगाव या ग्रामपंचायतीनं पटकावला आहे

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहीलं आहे परभणी इथले स्वातंत्र सैनिक सय्यद आजम सय्यद हुसैन यांचं आज निधन झालं

सय्यद आजम यांनी गोवा मुक्ती संग्रामात मोलाचं योगदान दिले होते

आज गुड फ्रायडे आजच्याच दिवशी प्रभू येशु ख्रिस्तानं मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले तो हा दिवस जगभरातले खिस्ती बांधव या दिवशी एकमेकांना शक्ती समुद्दीच्या शूभेच्छा देतात आजचा दिवस प्रभू येशू यांनी मानवतेच्या कल्याणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करुन देतो असं उपराष्ट्रपती वेंकैया नाय़ड्र यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रभू येशू यांचे जीवन गरजवंतांची सेवा करण्यासाठी आणि उपचारासाठी वेचले असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गुडफ्रायडेच्या निमित्तानं येशूंची मानवसेवेची शिकवण सर्वांनी आचरणात आणावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल आहे देशात दररोज आढळणाऱ्या नव्या कोविड रुग्णांचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे

सुभाष चव्हाण यांनी दिली आहे

मात्र व्यापारी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी संचारबंदीत सूट द्यावी अशी मागणी केली होती राज्यात येत्या दोन दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे